केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत आज पुण्यातल्या कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक उस्मानाबादमधल्या मोहल्ला क्लीनिकमुळे नागरिकांना दिलासा

पुण्यात काल पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थित होते कार्डियाक ऍम्ब्युलन्स न मिळाल्याने पत्रकार पांडूरंग रायकर यांचा उपचाराअभावी नुकताच मृत्यू झाला या प्रकरणाची पवार यांनी या बैठकीत सविस्तर माहिती घेतली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण यांनी या बैठकीनंतर याबाबत अधिक माहिती दिली

त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासंबंधीच्या उपाय योजनांवर सविस्तर चर्चा केली जाईल विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशीही ते संवाद साधणार आहेत आयक्त प्ण्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रतिबंधित क्षेत्रांची पुनर्रचना केली असून त्या ादेशाचा चुकीचा अर्थ लावून पुण्यात पुन्हा टाळेबंदी होणार निम्मे पुणे बंद झाले आहे अशा अफवा समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत मात्र शहराचा अवघा सात चौरस किलो मीटरचा भागच प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये आहे शहरात पुन्हा टाळेबंदी केली जाणार नसल्याचं महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे

ऐक्या या बाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्ती सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यांनी एकत्र येऊन आठ वेगवेगळ्या भागात मागील महिनाभरापासून मोहल्ला क्लीनिक सूरू केले आहेत मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक वेगवेगळ्या पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्र येत जनजागृती केली नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केलं या मोहल्ला क्लीनिकसाठी लागणारी सर्व औषधे उस्मानाबाद नगरपालिकेने पुरवले आहेत तर तज्ञ डॉक्टर्स सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रुग्ण तपासणी मोफत करत आहेत सर्दी अंगदुखी ताप यासारख्या आजारावर मोफत वेळीच औषध उपचार तसेच कोविड संशयीत आढळलेल्या रुग्णांची एं ंटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी या डॉक्टरांकडून शिफारस केली जाते आहे त्यामुळे उस्मानाबाद शहरात कोविड रुग्ण बाधितांची संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यूचा दर कमी होण्यास मदत होत आहे

रानोमाळ धावणाऱ्या या तरुणाकडे पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला आधी वेड्यात काढलं पण त्याच तरुणाने गावातल्या अनेक तरुणांना आता व्यायामाची दीक्षा दिली आहे राजापूर तालुक्यातल्या ताम्हाणे या दुर्गम भागातला शेतकरी कुटुंबातला दयानंद दीपक चव्हाण हा तरुण रोजगारासाठी आणि पुढच्या शिक्षणासाठी मुंबईत गेला गेल्या शिमगोत्सवामध्ये तो आपल्या गावी आला पण त्यानंतर लॉकडाउनमुळे गावातच अडकून पडला आपल्या क्रीडाकौशल्याच्या जोरावर पोलीस आणि सैन्यभरतीचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून तो धावण्यासारखा व्यायाम नियमितपणे मुंबईत करत होता धावणं लांब उडीच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यानं सुवर्ण पदकासह अनेक पदकही पटकावली लॉकडाउनमध्ये गावाकडे आल्यावर वेळ वाया न घालवता तोच सराव त्यानं गावातही सुरू ठेवला पहिल्यांदा त्याच्याकडे वेड म्हणून पाहणाऱ्या अनेक तरुणांना त्यानं व्यायामाचे महत्त्व पटवून दिलं आता गणेशोत्सव झाला आहे लॉकडाउनही संपलं आहे त्यामुळे तो आता मुंबईत जाऊन पुढचा सराव करणार आहे मात्र त्यापूर्वी गावातल्या तरुणांसमोर सैन्य आणि पोलीस भरतीचं स्वप्न त्यानं निर्माण केलं आहे

मात्र लोकांनी घाबरून जाऊ नये काळजी घ्यावी असं आवाहन सांगली जिल्ह्याचे संपर्कमंत्री जयंत पाटील यांनी काल केलं सांगली क्विं प्रसार माध्यमांशी ते बोलत होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाबाधितांच्या नजीकच्या संपर्काचा मागोवा घेण्यावर भर दिला जात आहे एका पेशंटच्या मागे अकरा व्यक्तींचा मागोवा घेण्यात येत आहे असं पाटील यांनी सांगितलं सध्याच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडू नये यासाठी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदं भरली जाणार आहेत मिरज शासकीय कोविड रुग्णालयात कत्राटी पद्धतीनं पदं भरली जातील असं पाटील म्हणाले कोविडची जैक्शन महाग असल्यानं विविध क्षेत्रातील दानशूर व्यक्तींकडून याबाबत मदत घेतली जाणार आहे तसंच जिल्ह्यात ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे असं जयंत पाटील यांनी सांगितलं आंदोलन दरम्यान कोविड आणि कोविडेतर रुग्णांना उपचार मिळत नसल्याच्या निषेधार्थ काल सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं

मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या केंद्राचं काल उद्घाटन करण्यात आलं जैन समाजानं लोकवर्गणीतून हा उपक्रम सुरू केला आहे आरोग्य सर्वेक्षण सिंधूदूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दृभाव वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे सिंधुदर्गच्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी काल जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली या सर्वेक्षणात हृदय विकार मधूमेह उच्च रक्तदाब मूत्रपिंड विकार कर्करोग आणि तिर गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांची आरोग्य यंत्रणेनं यादी तयार केली आहे या संबंधित व्यक्तींच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण आणि त्तिर रोग लक्षणांची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार असून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं